लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने किमान हमी भाव साखर निर्यात जादा साठा तसंच एथेनॉल उत्पादनावरच्या श्ल्कात सूट अशा बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते असं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे आताही या उद्योगाला सावरण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी केल्याचं पवार यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केलं आहे

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यान्सार स्चविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतांना अपूर्ण पाणी प्रवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश पश्संवर्धन व द्ग्ध व्यवसाय विकास मंत्री स्निल केदार यांनी आज येथे दिले

टँकरग्रस्त भागात टँकरमुक्ती धोरण राबविण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना श्री